यामुळे विद्यापीठांमधला प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे

यामुळे साखर कारखान्यांमधली रोकड क्षमता वाढणार आहे इथेनॉल मिश्रीत पेट्रोल कार्यक्रमा अंतर्गत इथेनॉल च्या प्रवठ्यामुळे साखर कारखान्यांच्या महसुलात वाढ होईल परिणामी ऊस उत्पादकांचे पैसे वेळेत चुकते करायला साखर कारखान्यांना मदत होणार आहे

सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांना या विद्यालयातून शिक्षण मिळेल मुंबई शहर परिवहन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यालाही मंत्रिमंडळ समितीनं मान्यता दिली आहे

यात उत्तरप्रदेश आणि ग्रजरातमधल्या उमेदवारांचा समावेश आहे काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेलीमधून निवडणूक लढवणार आहेत

यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

यामध्ये महाराष्ट्रातल्या मुंबईच्या सीमा राव स्मूती मोरारका कल्पना सरोज सीमा मेहता अहमदनगर जिल्ह्यातल्या राहीबाई पोपरे सातारा जिल्ह्यातल्या चेतना गाला सिन्हा यांचा समावेश आहे

यामुळे आता अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व आरक्षणांनंतर सात टक्के जागा या खुल्या गटासाठी शिल्लक राहणार आहेत असं तावडे यांनी स्पष्ट केलं

ते काल नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली मात्र या विभागाच्या मंत्री पकंजा मुंडे यांनी हा आरोप फेटाळून लावला